राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी संसद भवन संकुलातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी आणि इतर मान्यवरांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली मुंबईमध्ये चैत्यभूमीवर धर्मनिरपेक्षता या संकल्पनेवर आधारित चित्रप्रदर्शन भरवलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही देशाच्या विविध भागातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत राज्य शासनानं जागतिक बँकेच्या सहाय्यानं सुरु केलेल्या स्मार्ट प्रकल्पाचा प्रारंभ काल मृख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झाला शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा त्यांची उत्पादनं थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत यासाठी हा प्रकल्प सुरु केला आहे कृषी तसंच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं हा स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी इंस्टाग्रामवर सर्वात लोकप्रिय जागतिक नेते ठरले आहेत

रिझर्व्ह बँकेच्या नियमन क्षेत्रात येणा या वित्त संस्थांमार्फत दिल्या जाणा या डिजिटल व्यवहार सेवांसाठी लोकायुक्त योजना राबवायचं रिझर्व्ह बॅकेनं ठरवलं आहे येत्या जानेवारी अखेरपर्यंत त्याबाबतची अधिसूचना जारी केली जाईल आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल सुविधेचा वाढता वापर लक्षात घेता त्याबाबत ग्राहकांचा विक्वास वाढवण्यासाठी त्यांच्या तक्रारीचं निवारण करणारी एक समर्पित मोफत गतिमान यंत्रणा असंण गरजेचं आहे असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे भूवनेक्षवर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी विक्वचषक स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत पहिला सामना संध्याकाळी पाच वाजता स्पेन आणि न्यूझीलंडमधे तर दुसरा सामना अजेंटिना आणि फ्रान्समधे संध्याकाळी सात वाजता होणार आहे